आरोग्य आर्थिक भांडवल आणि पायाभूत सुविधा आकांक्षी भारतासाठी सर्वसमावेशक विकास मानवी संसाधनं नवोन्मेश आणि किमान सरकार कमाल काम हे या अर्थसंकल्पाचे सहा प्रमुख स्तंभ असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या राष्ट्र सर्वप्रथम शेतकऱ्यांचं उत्पन्न द्प्पट करण पायाभूत आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा सुशासन युवकांसाठी संधी सर्वांसाठी शिक्षण महिला सशक्तिकरण आणि सर्वसमावेशक विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही या अंदाजपत्रकातून अधोरेखित होते

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या विकासासाठी कृषी पायाभृत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे कृषी विपणन क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी एक हजार बाजार समित्या ई नाम शी जोडल्या जाणार आहेत

शेतक यांच्या उत्पन्न वाढीसाठी हा निर्णय महत्वपूर्ण आहे परदेशातून कमी किमतीत होणा या कापसाच्या आयातीचा परिणाम स्थानिक बाजारपेठेतल्या कापसाच्या दरांवर होत असतो सीमा शल्कातल्या वाढीमुळे त्याला पायबंद बसेल अशी अपेक्षा आहे महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक तरतूद म्हणावी लागेल येत्या तीन वर्षांत देशात सात टेक्सटाइल पार्क उभारले जाणार असल्याची घोषणाही काल करण्यात आली काही कषी विषयक पायाभत सोयी सविधांसाठी उपकर लावण्यात आला आहे मात्र बहतांश ग्राहकोपयोगी वस्तंवर हा उपकर नसल्यामळे त्याचा फटका सर्व ग्राहकांना बसणार नाही

आरोग्य विषयक सर्वसमावेशक माहितीसाठी पोर्टल तयार करण्यात आलं असुन सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधल्या तपासणी केंद्रांशी ते जोडलं जाणार आहे

यामुळे पर्यावरणप्रक वाहनांच्या वापरला चालना मिळेल

गेल्या काही महिन्यात वस्तू आणि सेवा कराचं विक्रमी संकलन झाल्याचं सांगून जीएसटी प्रणाली अधिकाधिक सोपी करण्यासाठी प्रयत्न सरू असल्याचं अर्थ मंत्र्यांनी सांगितलं

मंत्री छगन भूजबळ यांनीही भारताचा अर्थसंकल्प मांडताना यात महाराष्ट्र आहे की नाही असा सवाल उपस्थित केला आहे तसंच या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही आलं नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण ऐकल्यावर हा निवडणुकीचा जाहीरनामा होता की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्पपत्र हा प्रश्न पडला आहे अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे

कोरोना साथीमुळं संकटात सापडलेल्या सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अभिनंदन केलं आहे तर राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा अर्थसंकल्प भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या संकल्पाच्या पूर्ततेकडे वाटचाल करणारा आहे असं प्रतिपादन केलं आहे इंट्रो बाईट चितळे या अर्थ संकल्पात ज्येष्ठ नागरिकांना कर विवरण पत्र भरण्यातून सवलत देण्यात आली आहे

त्यामुळे मुकटी नेर लामकानी कापडणे सोनगीर अशा मोठ्या ग्रामपंचायतींचा कारभार महिला सरपंचाच्या हाती येणार आहे

शहीदांच्या पाल्यांना प्रवेश दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलिसांच्या पाल्यांना तसंच लष्करी किंवा निमलष्करी जवानाच्या पाल्यांना तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील व्यावसायिक अभ्यासक्रमात एका जागेवर प्रवेश देणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल केली नांदेड क्रिकेट अकादमी भारतीय क्रिकेट संघातले खेळाडू रोहित शर्मा आणि धवल क्लकर्णी लवकरच नांदेड शहरात क्रिकेट अकादमी उभारणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे संपर्क मंत्री अशोक चव्हाण यांनी काल दिली या संदर्भात काल धवल कूलकर्णी आणि क्रिककिंगडमचे पराग दहिवल यांनी चव्हाण यांच्याशी चर्चा केली या अकादमीच्या उभारणीची चर्चा करण्यासाठी प्ढील बैठक लवकरच असल्याचंही वृत्त आहे

उत्तर महाराष्ट्रात थोडासा गारावा असला तरी इतर भागात कमाल आणि किमान तापमान सरासरी पेक्षा जास्तच आहे

संपूर्ण राज्यात हवामान कोरड असून ते कोरडंच राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार